पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या सरत्या वर्षात भारतानं केलेल्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या आय्ष्मान भारत या आरोग्य विमा योजनेच्या प्रारंभाचा गौरवपूर्ण उल्लेख केला गत वर्षात देशातल्या प्रत्येक गावात वीज पोचल्याचं नमूद करत जगातल्या प्रतिष्ठित संस्थांनी भारत विक्रमी गतीनं गरिबीवर मात करत असल्याचं मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं देशवासियांच्या निर्धारामुळे देशात स्वच्छतेच्या बाबतीत फार मोठी सुधारणा झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं देशाची संरक्षण व्यवस्था बलवान झाली असून भूदल नौदल आणि वायुदलही अण्वस्त्रसंपन्न झाल्याचं त्यांनी सांगितलं वाराणसीत सुरू झालेल्या देशाच्या पहिल्या जलमार्गाचा तसंच बोगीबिल या देशातल्या सर्वात लांब दुहेरी पुलाचाही गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला भारतीय खेळाडूंनी विविध जागतिक स्पर्धांमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली कोरियामध्ये कराटे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या काश्मीरच्या हानिया निसारचं तसंच कनिष्ठ महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या रजनीचं पंतप्रधानांनी कौतुक केलं

भारतात होणारे कुंभ मेळे हे विराट आणि जगाचं लक्ष वेधून घेणारे असल्याचं सांगत त्यांनी पंधरा जानेवारीपासून प्रयागराज इथे सुरु होणार असलेल्या महाकृंभ मेळ्यात भाविक यावर्षीपासून अक्षयवटाचं दर्शन घेऊ शकतील असं नमूद केलं नव्या वर्षात सर्व देशवासियांनी प्रगतीपथावर रहात स्वत बदलावं आणि देशालाही बदलावं अशा श्भेच्छा पंतप्रधानांनी दिल्या

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऐतिहासिक अंदमान भेटीला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ पंतप्रधान आज पोर्ट ब्लेअर इथल्या काराग्रहाला भेट देणार असून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहणार आहेत

सामन्याच्या पाचव्या दिवशी आज ऑस्ट्रेलियानं कालच्या आठ बाद दोनशे अट्ठावन्न या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली आणि अवघ्या तीन धावांची भर घालून त्यांचे शिल्लक दोन फलंदाज बाद झाले जसप्रीत बुमरा आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि इशांत शर्मानं प्रत्येकी दोन गडी बाद केले ब्रमरा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला मालिकेतला अखेरचा सामना तीन जानेवारीपासून सिडनीत खेळला जाईल

हे विधेयक आता आहे त्या स्वरूपात मंजूर होऊ देणार नसल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं आहे हे विधेयक गेल्या गुरुवारी लोकसभेत मंजूर झालं आहे

अंधश्रद्धांच्या माध्यमातून समाजाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरेल असं बडोले यांनी म्हटलं आहे

परभणी जिल्ह्यात काल गेल्या अनेक दशकातल्या सगळ्यात कमी म्हणजे तीन अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली